संय्क्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत चीनरशिया आणि क्य्बासह पाकिस्तानचाही समावेश तेलंगण पाऊस तेलंगणसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचून राहिल्यानं नागरिक अडकून पडले तेलंगणमध्ये राज्य सरकारनं स्रू केलेल्या बचाव कार्यात लष्करानंही सहभाग घेतला

मुसी नदीला पूर आला असून इतर जलसाठेही पूर्णपणे भरले आहेत राज्य सरकारनं हैदराबादमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे प्रशासनानं शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे आजही जोरदार पावसाचा इशारा असल्यानं तेलंगण सरकारनं आज स्टी जाहीर केली असून नागरिकांना घरीच स्रक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आंध्र प्रदेशातही पावसाम्ळं अनेक घरांचं नुकसान झालं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या म्ख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला या राज्यांना केंद्राकडून सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन मोदी यांनी यावेळी दिलं

सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला अनेक भाग जलमय झाले नद्यांना पूर आले आधीच भरलेल्या धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करावा लागला काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली अक्कलकोट शहरातील जुन्या राजवाड्याला या अतिवृष्टीचा फटका बसला त्याम्ळे राजवाड्याचा ब्रुज ढासळला पंढरप्रात चंद्रभागा नदीच्या काठावरील कुभार घाटालगत घाटाची भिंत कोसळली अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानंही मोठं नुकसान झालं आहे सांगली परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे

रत्नागिरी किनारपट्टीला आता जोराच्या वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे

पणे आणि मुंबईत पहाटेपासून पावसानं उसंत घेतली पुण्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल सिंहगड् रस्ता वाहतूक साठी बंद करण्यात आला होता पुणे सोलापुर महामार्ग जड वाहनांना रात्रीनंतर सुरू करण्यात आला आहे उजनि धरणातून सोडेलेल पाणी इंदाप्र शहरात शिरल

राज्याच्या किनारपट्टीसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड मध्ये आज तर मुंबईत उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे हा कमी दाबाचा पट्टा अजूनही पश्चिम महाराष्ट्रातच असून तो उद्या कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल त्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे राज्याच्या किनार्याचलगतच्या समुद्रावरून तो उत्तरेकडे कूच करण्याची शक्यता आहे

पश्चिम महाराष्ट्र आणि म्ंबईसह कोकणात काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्या सह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर शक्यतो पडू नये अशाही सूचना करण्यात आल्या आहेत पुणे जिल्ह्यातही आज आणि उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात मात्र आता पावसाचा जोर ओसरू लागेल

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर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

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाखाली एक नवीन केंद्र प्रस्कृत योजना म्हणून स्टार्स प्रकल्प राबविला जाईल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 नव्या शैक्षणिक धोरणातील हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं अमित शहा केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या दोन निर्णयांबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे

भारतीय शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेला स्टार्स प्रकल्पही मोलाचा असल्याचं ते म्हणाले

सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली

प्नर्वसन योजना अमलात आणताना आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांच्यात समतोल राखणं आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या सर्वांनी मिळून मान्य केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येत असलेला विस्कळीतपणा धोरणांमध्ये वारंवार होणारा बदल आणि जागतिक नियंत्रण यंत्रणेत आवश्यक असलेल्या सुधारणा या मुद्द्यांवरही सीतारामन यांनी मत व्यक्त केलं अवकाश स्थानक नासाच्या केट रुबिन्स आणि रशियाच्या सर्जी रिझीकोव्ह आणि सर्जी क्दस्वेर्च कोव्ह या तीन अंतराळवीरांनी काल कझाकस्तानमधील बैकानूर अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक गाठले हे तिघे जण सहा महिने इथं थांबून संशोधन कार्य करणार आहेत प्रक्षेपणासाठी यंदा प्रथमच टू ऑर्बीट पद्धत अवलंबण्यात आली होती

मानवाधिकार परिषद संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत चीन रशिया आणि क्युबाचा समावेश करण्यात आला आहे मानवाधिकार भंगांचा इतिहास असलेल्या पाकिस्तानलाही या परिषदेत समाविष्ट करण्यात आलं आहे

चीन पाकिस्तान रशिया क्युबा सौदी अरेबिया आणि उझबेकिस्तान या देशांना मानवाधिकार परिषदेवर घेऊ नये अशी मागणी गेल्या आठवड्यात युरोप अमेरिका आणि कॅनडामधील मानवाधिकार गटांनी केली होती शेतकरी संघटना कृषी क्षेत्राला केंद्र सरकारचं कायम प्राधान्य असून या क्षेत्राशी संबंधित चर्चेला सरकार कधीही तयार आहे असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार